बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू के पी सोनवणे यांचं निधन

राज्यात पुणे नागपूर नंदुरबार आणि जालना या चार जिल्ह्यात ही रंगीत तालीम होईल

आज प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र लसीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवली जाणार आहे जालना जिल्ह्यातल्या तीन आरोग्य केंद्रांमध्ये जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय अंबड इथलं उपजिल्हा रुग्णालय तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे

ते काल हिंगोली इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलत होते

लसीकरणासंदर्भात आतापर्यंत जाणवलेल्या कमतरतांबाबत केंद्र शासनाला कळवण्यात आलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं

केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर आणि राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्था यांच्या वतीनं ही चाचणी केली जात आहे

या ठिकाणी आतापर्यंत साडे तीनशे व्यक्तींना या लसीचे डोस देण्यात आल्याचंही या व्रत्तात म्हटलं आहे

माझी वसुंधरा ई शपथ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसंच कार्यालयातले अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले यासर्वांनी यावेळी माझी वसुंधरा ई शपथ घेतली दरम्यान महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या श्रभेच्छा दिल्या कोविडच्या संकट काळात पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आता हे नवीन वर्ष पोलीस दलासाठी तणावम्क्तीचे जावो असं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख वंचित बह्जन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा व्हावा या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले

जीएसटी लागू केल्यापासून हे सर्वाधिक कर संकलन आहे

त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने तसंच उद्योगक्षेत्राने गती घेतल्याचं त्यांनी सांगितलं घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर असल्याचं थोरात म्हणाले

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही माहिती दिली

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणं निबंध वक्तत्व स्पर्धा परिसंवाद तसंच एकांकिकांचं आयोजन करण्यात येईल सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या यांना सावित्रीबाई यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहेत या निमित्तानं ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्रही घेतली जाणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं

उत्सव सावित्रीचा जागर स्त्री शक्तीचा ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी मिनी अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहितीचं त्यांनी दिली

म्रतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन तर जालना तसंच परभणी इथं प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसंच माजी उच्च शिक्षण संचालक के पी सोनवणे यांचं काल व्रद्धापकाळानं निधन झालं

विद्यापीठ परिसराच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या पार्थिव देहावर काल प्रण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले

अंबरवाडीकर हे प्रख्यात उद्योजक बांधकाम व्यावसायिक होते

तेजोमयी भालेराव यांनी तयार केलेल्या केळफ्ल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झालं आहे मध्मेहावर अत्यंत गुणकारी असलेलं हे केळफुलाचं सूप हिमोग्लोबीन वाढीसाठीही लाभदायक ठरणार असल्याचं डॉ भालेराव यांनी सांगितलं भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या या संशोधनाला पेटंट जाहीर केलं आहे केळीचे घड विकसीत होत असताना गळून पडणाऱ्या केळफुलाची भुकटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून भालेराव यांनी इन्स्टंट सूप भुकटी तयार केली आहे

स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी प्रखठा विभागांतर्गत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी टाकसाळे यांनी या बैठकीत आवश्यक त्या सूचना केल्या

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांची तर उपाध्यक्षपदी फरहाना अब्दल अन्सारी यांची निवड झाली आहे फरहीन सय्यद अजहर पूनम राज स्वामी हरेश देवावाले आमेरखान आणि संगीता बोबडे यांची विविध समित्यांच्या सभापतीपदावर तर नंदकिशोर गरदास उषाबाई पवार भास्कर दानवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली

उपलब्ध पाणी काटकसरीने वापरलं जावं पाण्याचा अपव्यय होणार नाही किंवा पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले

सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हरित शपथ दिली